राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते आज बोलत होते वंशवाद हे राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं मूळ कारण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देश उभारणीच्या दिशेनं एक पाऊल असून या माध्यमातून सरकार तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचं ते म्हणाले स्वामी विवेकानंद यांची जयंती आपल्याला प्रेरणा देणारा दिवस असल्याचं सांगत पंतप्रधानांनी क्रांती आणि शांततेच्या मार्गानं चाललेली स्वातंत्र्याची लढाई स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेनं होती अशा शब्दात स्वामीजींबद्दल गौतवोद्गार काढले पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासियांना युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात युवा संसद प्रथम प्रस्कार उत्तर प्रदेशच्या मुदीता मिश्रा हीला द्वितीय प्रस्कार महाराष्ट्राच्या अयाती मिश्रा हीला तर तृतीय पुरस्कार सिक्कीमच्या अविनम याला मिळाला

राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

सीरम इन्स्टिटयूटमधून कोव्हिशिल्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर खाना करण्यात आले

यामध्ये औरंगाबाद दिल्ली चेन्नई बंगळूरु कर्नाल कोलकाता विजयवाडा हैदराबाद ग्रवाहाटी लखनऊ चंदीगड आणि भ्वनेश्वर या शहरांचा समावेश आहे

अशा मुदतबाह्य परवान्यांचं नूतनीकरण करण्याची कोणतीही यंत्रणा नव्हती आता भारतीय नागरिक परदेशातील भारतीय दुतावासांद्वारे नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात नंतर हे अर्ज भारतातल्या वाहन पोर्टलवर पाठवले जातील आणि संबंधित रस्ते वाहतूक अधिकारी त्यांच्यावर विचार करतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरोग्य विभाग पशूसंवर्धन विभाग तसंच राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन बर्ड फ्ल्यू संदर्भात आढावा घेतला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली या प्रयोगशाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तूर विक्रीला आणल्यास त्यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळणार आहे जिल्ह्यात औरंगाबाद गंगापूर वैजापूर खूलताबाद कन्नड सोयगाव फुलंब्री या खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु करण्यात आली आहे

ते काल लातूर इथं बोलत होते लातूर बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होते परंतू बाजार समिती शेतकऱ्यांना संरक्षण देत नाही यासंदर्भात भविष्यात मोठं आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा घनवट यांनी दिला